हा कायदा मागं घेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला कॅन्टोन्मेंटमधील बाबाजान दर्गा चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली तिथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले यावेळी मुस्लीम शीख ख्रिश्चन आणि बौद्ध धर्मगुरुंनी या कायद्याला विरोध करताना विविध जातीधर्मांमध्ये भेदभाव निर्माण करणारा हा कायदा असल्यानं तो त्वरीत मागं घेण्याची मागणी केली मोर्चाच्या वतीनं निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं मोर्चाच्या निमित्तानं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुमारे एक हजार पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पृष्पहार अर्पण करण्यात आला या प्रसंगी कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार आणि परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अरविंद शाळीग्राम यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख प्राध्यापक प्रशासकीय अधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध देशातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी प्रवेश घेतात

ज्येष्ठ रंगकर्मी विचारवंत डॉ श्रीराम लाग्र यांच्या पार्थिवावर आज प्ण्यातील वैकूंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले शासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली वैकुंठ स्मशानभूमीत पोलिसांच्या पथकानं बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून डॉ लागू यांना अखेरची मानवंदना दिली यावेळी नाट्य चित्रपट राजकारणासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तत्पूर्वी बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात डॉ लागू यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं राष्ट्रीय स्तराच्या सॉफ्टबॉल लिग स्पर्धा आजपासून सुरू झाल्या प्ण्याच्या सिद्धीविनायक संघ आणि क्राटोस टॉवर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी सलामी दिली श्रीकांत मारटकर शार्दुल कडेकर जयेश मोरे आणि अभिजित सोनावणे यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला ऑल इंडिया चेस फेडरेशन फॉर ब्लाईंडसनं आऴंदी इथं अंधांसाठी शालेय स्तरावरील अखिल भारतीय बुद्धीबऴ स्पर्धा आयोजित केल्या आहेत आज झालेल्या स्पर्धेच्या आठव्या फेरीत मुलींच्या गटात जागृती अंधशाऴेची नंदीनी व्यवहारे आणि सायली शितेक्रे तर मुलांमध्ये भोसरी अंधशाळेचा श्भम खंडारे यांनी मोठी आघाडी घेतली आहे उद्याच्या अखेरच्या फेरीत हे खेळाड् बाजी मारतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे

ऋषिकेश खेडेकर आणि तेजस श्रीराम यांनी विजयी गोल केले जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा उद्यापासून पीवायसी जिमखाना इथं सुरू होत आहे

उद्या दिवसभर आकाश सामान्यतः ढगाळ राहील तसच धुकं पडण्याची शक्यता आहे